पंतप्रधानांनी गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोना लस तयार करण्यात गुंतलेल्या शास्त्रज्ञांचे कौतूक केले एवढ्या कमी काळात देशात दोन लस तयार करणे ही अभिमानाची बाब असल्याचं त्यांनी म्हटलं आहे

जिसे कोरोना संक्रमण का रिस्की सबसे ज्यादा है उसे पहले टीका लगेगा जो हमारे डाक्टणर्स हैं नर्सिस हैं अस्पमताल में सफाई कर्मी हैं मेडिकल पेरामैडिकल स्टॉरफ हैं वो कोरोना की वैक्सी न के सबसे पहले हकदार हैं चाहे वो सरकारी अस्प ताल में हो या फिर प्राइवेट में सभी को ये वैक्सीकन प्राथमिकता पर लगेगी इसके बाद उन लोगों को टीका लगाया जाएगा जिन पर जरूरी सेवाओं और देश की रक्षा या कानून व्यसवस्थास की जिम्मेदारी है भारतात बनवण्यात आलेल्या लसी परदेशी लसीपेक्षा स्वस्त असतात शिवाय त्यांच्या गुणवत्तेत कोणतीही तडजोड केली जात नसल्याचं मोदी यांनी सांगितलं लसीच्या दोन मात्रा देणे गरजेचं असून दोन्हीमध्ये एक महिन्याचे अंतर ठेवणे आवश्यक असून लसीच्या द्सऱ्या मात्रेच्या दोन आठवड्यांनंतर रोग प्रतिकारशक्ती विकसित होईल अशीही माहिती मोदी यांनी यावेळी दिली

राज्य लसीकरण राज्यातही कालपासून कोरोना लसीकरण मोहीम सुरु झाली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय स्तरावरील आरंभानंतर मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांच्या हस्ते सकाळी मोहिमेचा राज्यस्तरीय श्भारंभ झाला आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालना इथं तर राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते शिरोळ इथं शुभारंभ करण्यात आला बह्तांश जिल्ह्यांमध्ये संबंधित जिल्ह्यांचे पालकमंत्री स्थानिक लोकप्रतिनिधी जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेचे मूख्य कार्यकारी अधिकारी महापालिका आयुक्त यांच्या उपस्थितीत लसीकरणाचा श्भारंभ झाला काल सायंकाळी सात वाजेपर्यंत लसीकरण सुरू होते

काही ठिकाणी सायंकाळी सातनंतरही लसीकरण सुरू होते लसीकरणास कर्मचाऱ्यांकडून अपेक्षित असा प्रतिसाद मिळाला असून दिवसभरात कुठेही लसीमुळे गंभीर दृष्परिणाम झाल्याची नोंद नसल्याचे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर प्रदीप व्यास यांनी सांगितलं

राज्यात तात्पुरत्या स्वरूपात उद्यापर्यंत लसीकरण सत्र रद्द केल्याच्या वृत्तासंदर्भात आरोग्य विभागानं हे स्पष्टीकरण दिलं आहे

कोविड राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू होण्याआधीच कोरोनाचा जोर ओसरू लागला होता

सध्या राज्यात रोज बरे होणाऱ्या कोविड रुग्णांची संख्या आणि आढळणाऱ्या नवीन कोरोना बाधितांची संख्या जवळपास सारखीच असते

वाहनांची दिवसेंदिवस वाढणारी संख्या ही इंधनाच्या वापरात वाढ दर्शवते शाश्वत विकासासाठी पर्यावरणस्नेही इंधननिर्मितीवर भर देण्यात यावा असं आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काल नागपूर इथं केलं संरक्षण क्षमता महोत्सवाचे सक्षम उद्घाटन करताना ते बोलत होते भारत पेट्रोलीयम गॅस एथॉरिटी ऑफ इंडिया गेल इंडियन ऑईल कॉपोरेशन या इंधन क्षेत्रातील अग्रेसर कंपन्याकडून संयुक्तरीत्या या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे

यावेळी कुलगुरूंनी उन्नत भारत अभियान अंतर्गत विद्यापीठांनी केलेल्या कार्याबद्दल राज्यपालांना माहिती दिली बर्ड फ्लू राज्यात बर्ड फ्लू नियंत्रणात असून भीती नको काळजी घ्या या विषाणूचा प्रसार कुक्कूट पक्ष्यांचे मांस अंडी किंवा मासे यांच्यामार्फत होत नाही मांस अंडी आणि मासे खाऊ शकता अशी माहिती पशूसंवर्धन द्ग्ध व्यवसाय विकास मंत्री सूनील केदार यांनी दिली समाजमाध्यमे आणि इतर प्रसिद्धी माध्यमातून प्रसारीत होणाऱ्या अफवा आणि अकारण भीती पसरविणाऱ्या बातम्यांपासून सावध राहा असं आवाहन देखील केदार यांनी केले

या मोरांचे नमुने भोपाळ इथल्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते आलेल्या अहवालानुसार मोरांना बर्डफ्ल्यूची बाधा झाली असल्याचं स्पष्ट झालं आहे

जिल्हा प्रशासनानं या गावात दक्षता क्षेत्र जाहीर केलं असून नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे नांदेड बर्ड फ्लू नांदेड जिल्ह्यातील माहूर तालूक्याच्या पापलवाडी शिवारात अचानक मृत्यू पावलेल्या चार कोंबड्या आणि तीन कावळे यांना बर्डफ्ल्यूचीच लागण झाली असल्याचा अहवाल भोपाळच्या राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशूरोग संस्थेने दिला आहे यामुळे पापलवाडी परिसरात दहा किलोमीटरपर्यंतचे क्षेत्र सतर्क क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं आहे

त्या परिसरातील कोंबड्यांची शास्त्रशुद्ध विल्हेवाट लावण्याचे आदेशही देण्यात आले आहेत द्सऱ्या बाजूला बर्ड फ्लू मुळं अंडी चिकन आणि पोल्ट्रीशी संबंधित अन्य पदार्थांच्या मागणीतही मोठी घट झाली आहे

पणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यातील नांदे आणि दौंड तालुक्यातील बोरिबेल या गावात काही कोंबड्यांचा मृत्यू झाल्यानंतर अधिक चौकशीअंती त्या परिसरातील किलोमीटरचा भाग बर्ड फ्लू बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे

जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी याबद्दलचा लेखी आदेश जारी केला असून बाधित क्षेत्रातील कोंबड्यांची योग्य पद्धतीनं विल्हेवाट लावण्याचं त्यात स्पष्ट करण्यात आलं आहे

पशुसंवर्धन विभागाकडून हे पदार्थ खाणे आरोग्यास अपायकारक नसल्याचं सातत्यानं सांगण्यात येत असलं तरी प्रत्यक्षात मात्र ग्राहकांकडून चिकनकडे पाठ फिरवण्यात आली असून मटणाची मागणी वाढल्याचं अनेक हॉटेल व्यावसायिकांकडून सांगण्यात आलं अंडी आणि अन्य पोल्ट्री उत्पादनांच्या किंमतीतही बर्ड फ्लू मूळ कपात करण्यात आली आहे पण ग्राहकांना आकर्षित करण्यात मात्र त्याचा फारसा उपयोग झालेला दिसत नाही

पाटील यांनी दिली केंद्र सरकारची नव्या उद्योगांना चालना देण्यासाठी सुरू केलेली स्टार्टअप योजना आणि त्या अनुषंगानं मुद्रा योजनेतून उद्योजकांना हा अर्थप्रवठा करण्यात आला आहे जिल्ह्यातल्या इतर राष्ट्रीयीकृत बँकांनीही उद्योजकांना मदत केल्याचं पाटील यांनी सांगितलं

डिजीटल तंत्रज्ञानाच्या प्रभावाखाली वावरतांना आपण सावध असणं आवश्यदक असतं मात्र दैनंदिन जीवनात आलेल्याज गतिमानतेमूळे आपण फारसे सावध राहत नाही त्याचा परिणाम म्हणून आपल्यावर मोठी संकटं येऊ शकतात असं ते म्हणाले कार्यक्रमाच्या समन्वयक डॉक्टर प्रिती पोहेकर यांनी राष्ट्रीय कार्यक्रमाच्या अहवालाचं वाचन केलं वाशीम निवडण्का वाशिम जिल्ह्यातील वाशिम आणि कारंजा नगरपरिषदेच्या सभापती आणि स्थायी सभापतींच्या निवडणुका पार पडल्या सभापती पदांवर भारतीय जनता पक्षानं आपलं वर्चस्व स्थापन केलं तर कारंजा नगरपरिषदेत युसुफ पुंजानी यांच्या गटानं आपलं वर्चस्व सिद्ध केलं

राज्यभिषेक सोहळा श्रीक्षेत्र तुळजापूर इथं पार पडला यावेळी तुळापूर ग्रामस्थ तसंच राज्याच्या कोनाकोपऱ्यातून आलेले शंभूभक्त उपस्थित होते विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीनंही तुळजापूर इथं एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते उस्मानाबाद नामांतर उस्मानाबादचं नामांतर धाराशिव असं करण्याबाबत उस्मानाबाद नगरपालिकेला आदेश देण्याची मागणी भारतीय जनता पक्षानं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे धाराशिव हा आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे धाराशिव म्हणजे उस्मानाबादचा इतिहास या परिसराची खरी ओळख असल्यामुळे याबाबत उस्मानाबाद नगरपालिकेला ठराव घेण्याचे आदेश देऊन महाराष्ट्रातील आघाडी सरकारनं नामांतराचा ठराव करून उस्मानाबादकरांना न्याय द्यावा असं मत भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष नीतीन काळे यांनी व्यक्त केलं इफ्फी भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आरंभ केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते काल पणजी इथं डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर मैदानावर शुभारंभ झाला कार्यक्रमाचे प्रमुख पाहणे म्हणून सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते सुदीप उपस्थित होते या सोहळ्याला बांगलादेशचे महावाणिज्य दूत मोहम्मद इम्रान देखील उपस्थित होते यंदाच्या इफ्फीमध्ये बांगलादेशची फोकस कंट्री म्हणून निवड करण्यात आली आहे

अशा आव्हानात्मक काळातही इफ्फीचे आयोजन करण्याचा सरकारचा निर्णय भारताची आव्हाने पार करण्याची धाडसी वृत्ती आणि कटीबद्धता दर्शवणारा तसेच कला आणि संस्कृतीविषयी असलेली आत्मीयता प्रकट करणारा आहे अशा भावना बांगलादेशचे महावाणिज्य द्रत मोहम्मद इम्रान यांनी यावेळी व्यक्त केल्या